विषाणू संसर्गामुळे उझवलेल्या सद्यस्थितीबाबतसरकार सतर्क आहे असं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे येत्या काळात कोणीही केंद्रीयमंत्री परदेशात जाणार नाही असं सांगून अत्यावश्यक नसल्यास परदेश प्रवास टाळावा अशी कळकळीची विनंती त्यांनी देशवासीयांनाही केली आहे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं तसच मोठ्या प्रमाणावर एकत्रित जमणं टाळून आपण सुरक्षित राहू शकतो असही त्यांनी सांगितलं परदेशातून भारतात येऊ इच्छिणाऱ्यांचे व्हिसा रद्द करण्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या परिणामकारक आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत सरकारनं कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत असंही मोदी यांनी स्पष्ट केलं

बदलत्या काळानुसार आपण निर्णय घेत असून आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधेयकावरील चर्चेच्यावेळी बोलताना सांगितलं

देशातल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांसाठी आरोग्य मंत्रालयानं काही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत प्रवासामुळे अथवा त्या व्यतिरिक्त लागण झालेल्यांना सुयोग्य वैद्यकीय वातावरणात तातडीचं विलगीकरण अनिवार्य असून स्वतंत्र शौचालय तसचं वायुविजनाची सोय असलेल्या वेगळ्या खोलीमध्ये ठेवावं या खोलीत कुटुंबातल्या दूसऱ्या सदस्याला राहावं लागल्यास किमान एक मिटरचं अंतर ठेवावं बाधित रूग्णानं ज्येष्ठ नागरिक गरोदर स्त्रिया लहान मुलं यांच्याशी संपर्क ठेऊ नये तसंच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जाऊ नये अशा व्यक्तीनं आपले हात वारंवार साबण आणि पाण्यानं ध्रवावेत तसचं अल्कोहोल युक्त सॅनिटायझर वापरावेत अशा व्यक्तीनं सर्जिकल मास्क वापरावेत आणि दर सहा ते आठ तासांनी ते नष्ट करावेत

कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सकांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते

करोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात प्रतिबंधात्मक काळजी घेण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी राज्य शासनानं एक आठवड्यानं कमी केला आहे

पोलीस विभागाबाबत शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली

हवालदार ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदांपर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेशही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्याबाबत सरकार विचार करत आहे अशी माहितीही देशमुख यांनी दिली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची ग्वाही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मूंडे यांनी आज विधानपरिषदेत एका लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना दिली राज्यातल्या सगळ्या कारागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील आणि ही यंत्रणा येत्या सहा महिन्यात कार्यान्वित होईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली कोरोना विषाणूचा संसर्ग ही साथ असल्याची जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा ब्रिटन वगळता इतर सर्व यूरोपीय देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना अमेरिकेत प्रवेशबंदी यामुळे जागतिक मंदीची शक्यतेची चर्चा या सर्वांचा परिणाम आज जागतिक शेअर बाजारांवर दिसून आला भारतीय बाजारातही मोठी घसरण झाली

एकाच दिवसात झालेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे

धुळे नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे अमरिश पटेल यांनी तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभिजीत पाटील यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

पंचायतराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना मोफत सुविधांचा लाभ मिळवून देण्यामागे लागू नये कारण त्यामुळे ग्रामस्थ परावलंबी होतात असं ते यावेळी म्हणाले ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या अधिकारांमध्ये वाढ करुन ग्रामविकासाच्या चळवळीला गती दिली जाईल असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले शालिवाहन कालगणनेनुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाजवळच्या महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येणा या बालेकिल्याच्या प्रतिकृतीच्या कामाचं भूमीपूजन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते मुंबईतल्या प्रसिद्ध शिवाजी पार्कचा नामविस्तार आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क असा करण्याचा ठराव काल महानगरपालिकेत मंजूर झाला